जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत विदर्भात नागपूर आणि परिसराला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे

ऊसाचा एफआरपी वाढीव रास्त आणि किफायतशीर दर आणि तसंच ऊस तोडणी वाहतुकीचा दर साखर उद्योगाला परवडणारा नाही अस मत सागली जिल्ह्यातल्या कुंडल इथल्या क्रांतीअग्रणी सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी व्यक्त केलं आहे

चंद्रपूर जिल्ह्यात राज्रा आणि विरूर वनपरिक्षेत्रात आर

या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित श्वानपथकाची आणि ड्रोन ची मदत घेणार असल्याची माहिती वनविभागाकड्रन देण्यात आली आहे

वाघ पकडण्यासाठी आतापर्यंत वनविभागानं केलेले वेगवेगळे प्रयोग अयशस्वी ठरले आहेत